आंप्रिया हि मुंबई गोवा दरम्यानची भारतातली पहिली आलिशान पर्यटक क्रुझ सेवा आज पासून सुरु

स्वाभिमानी संघटनेचे राज्यात ठिक ठिकाणी आदोलन परभणी जिल्ह्यात दुष्काळ जाहिर करण्याची मागणी

मराठवाङ्याची पाण्याची गरज भरुन काढण्यासाठी समन्यायी वाटपाविषयी लोकप्रतिनीधीच्या बैठकीचे आयोजन धरणांमधून पाणी सोडण्यास नाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीचा विरोध

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोप रद्द करावेत ही कर्नल प्रसाद प्रोहितची याचिका एन आय ए न्यायालयानं फेटाळली मुंबई ते गोवा या भारतातल्या पहिल्या प्रवासी क्रूझसेवेचा आरंभ आज केंद्रीय रस्ते आणि भूपुष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झाला मुंबई पोर्ट ट्रस्ट िं आंप्रीया या क्रूझअर्थात आलिशान प्रवासी जहाजला हिरवा झेंडा दाखवल्यावनंतर हे क्रूझ गोव्याच्या दिशेनं रवाना झालं

जलवाहतूक क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान आणि नव्या कल्पना मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून त्याचा वापर केला तर मुंबई आणि कोकणात मोठा रोजगार उपलब्ध होईल असा विधास त्यांनी व्यक्त केला

केंद्रीय पर्यटन मंत्री ए

अल्फोन्स राज्याचे पर्यटन मंत्री जयक्मार रावल खासदार अरविंद सावंत यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते मुंबईचा पूर्व किनारा मुंबईकरांना उपलब्ध करून देणारी व्यक्ती म्हणून नितीन गडकरी यांची शिहासात नोंद होईल असे गौरोवोद्वार मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना काढले मराठा नौदलाचे पहिले आरमार प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या नावावरून या क्रूझचं नाव आंग्रीया ठेवण्यात आलं आहे

यावेळी जवाहर झीप अं एका विकास प्रकल्पाचं भूमीपूजन नवीन बंकरिंग टर्मिनलचं उद्दाटन आणि ड्राय डॉकचं कोचीन शिपयार्ड लिमिटेड कंपनीकडे हस्तांतरण करण्याचा कार्यक्रमही पार पडला शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज राज्यात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन केलं

या आंदोलनात शेतकरी बैलगाड्यांसह सहभागी झाले होते या रास्तारोको आंदोलनामुळे काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आज बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव ते अकोला राष्ट्रीय महामार्गावर टेभूर्णा फाटा शिंही रास्तारोको आंदोलन केलं स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास फाटे याच्या नेतृत्वात हा रास्तारोको करण्यात आला भाजपा सरकार शेतकरी विरोधी असल्याने सोयाबीन आणि कापसाला भाव मिळत नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला मराठवाङ्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी औरंगाबाद जळगाव रोडवर पालोद गावाजवळ स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं रास्तारोको करत आंदोलन केलं सुमारे दीड तास चाललेल्या या आंदोलनामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक खोळंबली होती दुष्काळ जाहीर न झाल्यास आंदोलन तीव्र करणार असल्याचा श्रारा आंदोलकांनी यावेळी दिला उस्मानाबाद जिल्ह्यात पाणी टंचाई निर्माण झाल्यामुळे तसंच जिल्ह्यातल्या लोहारा कळंब उस्मानाबाद परांडा तुळजापूर वाशी आणि भूम या तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळ व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात आला आहे

औरंगाबाद जिल्ह्यातल्या गंगापूर मतदार संघाचे आमदार प्रशांत बंब यांनी आज औरंगाबाद ॐ वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली मराठवाङ्यात सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून शेतकरी आत्महत्या करत आहेत

नाशिक जिल्ह्यात दुष्काळसदृश स्थिती असताना जिल्ह्यातील धरणांमधून मराठवाड्यासाठी पाणी सोडायला नाशिक मधील सर्व पक्षीय आमदार आणि खासदारांनी कडाडून विरोध केला आहे नाशिकच्या शासकीय विश्रामगृहात काल रात्री यासंदर्भात बैठक झाली उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला

यावेळी नाशिक पाणी बचाव समिती स्थापन करण्यात आली अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात दुष्काळ जाहीर करा संगमनेर तालुक्यात दुष्काळी उपाययोजना तातडीने सुरु करा कसणाऱ्यांच्या नावे वनजमिनी करा आणि बांधकाम कामगारांचे प्रश्न तातडीने सोडवा या प्रमुख मागण्यांसाठी संगमनेर प्रांत कार्यालयावर आज किसान सभा आणि सिट्र कामगार संघटनेच्या वतीनं भव्य मोर्चा काढण्यात आला अकोले आणि संगमनेर तालुक्यातील शेतकरी तसंच कामगार या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते प्रांताधिकारी भागवत डोईफोडे यांनी मोर्चॅकऱ्यांच्या मागण्यांचं निवेदन स्वीकारत आंदोलकांबरोबर चर्चा केली सविस्तर चर्चा करून आंदोलकांचे अनेक प्रश्न यावेळी मार्गी लावण्यात आले

त्यामुळे पुरोहितवर आता बेकायदा कृत्य प्रतिबंधक कायद्याखाली खटला चालणार आहे

मुंबईत कांदिवलीच्या पश्चिमेला एस

रोड लगत असलेल्या मिलाप सिनेमा जवळील एका पेट्रोल पंपावर रिक्षात सीएनजी गॅस भरत असताना टाकीचा स्फोट होवून तीन जण जखमी झाले आज सकाळी ही दुर्घटना घडली अपघातात जखमी झालेल्या दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांना मालाडच्या तुंगा रुग्णालयात दाखल केलं आहे यासंदर्भात पोलिस अधिक तपास करत आहेत आपलं स्वतःचं हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं मात्र आर्थिक पाठबळ नसल्यामुळे अनेकांचं हे स्वप्न अपूर्ण राहतं मात्र प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेमुळे हे शक्य झालं आहे परभणीतल्या संतोष राठोड यांना या योजनेअंतर्गत घर मिळालं आणि त्यांच्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण झालं

असं प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार

वंचित लोकांना सत्तेत सहभाग वाटा मिळाला पाहिजे त्या साठी वंचितांनी सत्ता आपल्या हाती घेतली पाहिजे असं ते यावेळी म्हणाले त्या पूर्वी शहरातून भारतीय बौद्ध महासभेच्यावतीन धम्म रॅली काढण्यात आली धुळे शहरात गेल्याकाही दिवसांपासून कडूनिबाच्या झाडांवर उंट अळींचा प्रचंड प्रादुर्भाव झाल्याने या भागातील लोकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे झाडांवरील या अळ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिका प्रशासन आणि कृषी विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत आज युवक काँप्रेसच्या वतीनं महानगरपालिकेत ढोल वाजवून आंदोलन करण्यात आलं शहरातील कडू निंबाच्या झाडांवरील या उंट अळींच्या त्रासाला कंटाळलेल्या लोकांनी आता स्वतःच उपाय शोधून सरळ झाडं तोडायला सुरुवात केली आहे ही उंट अळीची समस्या सोडवण्यासाठी झाडांवर सर्वच ठिकाणी फवारणी करुन झाडं आणि नागरिकांचं आरोग्य वाचवावं असं निवेदनही काँप्रेसच्या वतीनं मनपा आयुक्तांना देण्यात आलं

यंदाचं हे साईबाबा समाधी शताब्दी वर्ष होतं

ठाणे जिल्ह्यात कल्याणमध्ये आज राष्ट्रवादी काँप्रेसनं सरकारविरोधात रास्ता रोको आंदोलन केलं यावेळी पाणीटंचाई भारनियमन आणि ब्रेन दरवाढीचा निषेध करण्यात आला

मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे याच काळात विदर्भ आणि मराठवाङ्यातलं हवामान प्रामुख्याने कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे